दरम्यान विश्वासमताच्या कार्यवाहीनंतर विधानसभेचे अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे

महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या आधारावर शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यात आरक्षणाचं प्रमाण सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या पन्नास टक्के मर्यादेपेक्षा अधिक होत होतं काही अपवादात्मक परिस्थितीत ही मर्यादा वाढू शकते असं मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात निर्णय देताना नमूद केलं होतं त्यानंतर या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या पाच याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झाल्या आहेत

काल नवी दिल्ली इथं राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशातल्या वक्फ मंडळाच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते सरकार विविध शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यक्रमांसाठी वक्फ मंडळांना शंभर टक्के निधी प्रवत असल्याची माहिती नक्की यांनी दिली वक्फ मंडळांच्या पायाभूत तसंच आर्थिक सुधारणांच्या उद्देशानं हे पाऊल उचललं असून त्यामुळे वक्फ मालमत्ता मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी वापरता येईल आणि अशा मालमत्तांवर होणारं अतिक्रमण रोखता येईल असंही नक्की यांनी सांगितलं

दोन हजार चौदा मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत राज्यात एकशे नव्वद वाघ आढळले होते आता ही संख्या तीनशे बारा झाली आहे

व्याघ्र संवर्धनासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा हा समाधानकार परिणाम असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

संजय कुटे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना दिली

या योजनेत सहभागी होण्याचा काल अखेरचा दिवस होता पण तांत्रिक अडचणी विचारात घेता ही मुदत वाढ केल्याचं या बाबतच्या शासन निर्णयात नमूद केलं आहे

अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातला एक पूल काल सकाळी वाहून गेला त्यामुळे परिसरातल्या दहा गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे गडचिरोली जिल्ह्यात अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे काही रस्त्यांवरची वाहतुक ठप्प झाली आहे

धरणातून साडे सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे या पाण्यामुळे जायकवाडी धरणातल्या पाणी पातळीत तीन टक्क्यानं वाढ झाली आहे मात्र धरणाचा पाणीसाठी अजूनही ज्योत्याखालीच आहे

पैनगंगा नदीलाही पूर आला आहे त्यामुळं अनेक शेतजमीनी खरडल्या गेल्या आहेत या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे

औरंगाबाद परभणी हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे

बीड नगर परिषदेच्यावतीनं पाच कोटी रुपये खर्चाच्या काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी देवी मंदिर परिसर सिमेंट रस्त्याचं लोकार्पण काल क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शहराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून विविध विकास कामांसाठी शासनस्तरावरुन निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

काल नांदेड इथं जिल्हा परिषदेचे कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या निवासस्थानी झालेल्या मेळाव्यात गोरठेकर यांनी ही घोषणा केली कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून लवकरच हा निर्णय जाहीर करण्यात येईल असं गोरठेकर यांनी सांगितलं आहे

सहायक आयुक्त शैला डाके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे तीस लाख रुपये कर वसूल करण्यात आला मालमत्ताधारकांनी थकबाकी अदा करून संभाव्य कारवाई टाळावी असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे

यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात विकल्प अर्ज येत्या दोन ऑगस्टपर्यंत तहसील कार्यालयात जमा करावेत असं आवाहन गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी कमलाकर फड यांनी केलं आहे विकल्प अर्जांचा नमुना तहसीलदार तसंच गटविकास अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं

शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींसंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करावेत या अर्जांबाबत समिती सुनावणी घेऊन योग्य निराकरण केलं जाईल असं प्रभारी जिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी सांगितलं आहे